लॉकडाऊन मधून सूट एयर शहरी क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी राहत असलेल्या व्यक्ती प्रीपेड मोबाईल रिचार्ज केंद्र तसंच अन्नधान्याशी संबधित प्रक्रिया केंद्रांना लॉकडाऊन मधून सूट देण्यात आली असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे

शेतक यांनी कापूस विक्रीस आणण्यापूर्वी बाजार समितीचे निरिक्षक किंवा संबधित लिपीक यांचे मोबाईल क्रमांकावर संपर्क साध्न विक्रीस आणणा या मालाची नोंदणी करावी

रोजगार हमी योजना माहिती कार्यालय टाळेबंदीच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने संपूर्ण राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना मोठ्या प्रमाणात कामे स्रू करण्याचे नियोजन केले असून शेतकरी शेतमजूर व ग्रामीण जनतेने शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन रोजगार हमी योजना मंत्री संदिपानराव भ्मरे यांनी केले आहे शासनाने सोशल डिस्टन्सिंग विषयक निर्देशाचे पालन करत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीच्या कामांना मान्यता दिली आहे त्यामुळे जलसंधारण सिंचन विहिरी पशंसाठी गोठ्याचे बांधकाम फलोत्पादन आदी वैयक्तिक स्वरुपाच्या कामांसोबतच शेतीला जोडणारे रस्ते जलसंधारण नाला सरळीकरण सामूहिक विहिरी वक्षारोपणाची पूर्वतयारी तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे स्लभ होणार असल्याचे मंत्री भूमरे यांनी सांगितले राज्यातील सर्व गावात गावनिहाय मंजूर करण्यात आलेल्या कामांचे नियोजन करून त्यानुसार प्रत्यक्ष कामे स्रू करण्याच्या सूचना जिल्हास्तरावर रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे उपम्ख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे